मुलं पळवण्याच्या संशयावरुन जमावाकडून मारहाणीच्या घटनांवर अंकूश ठेवावा असे केंद्र सरकारचे सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

धुळे जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला अटक

इंडोनेशियन खूल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधू आणि एच एस प्रणॉयचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश राज्य सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप करत विरोधक आज विधानपरिषदेतही आक्रमक झाले यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं आज कामकाज सुरू होताच अति महत्त्वाच्या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मागितली प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्थगन प्रस्ताव मांडावा असं सभापतींनी सांगितलं बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला यावेळी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा अध्या तासासाठी साडेबारा वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यानं उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज पुन्हा अध्या तासासाठी तहकूब केलं शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी करावी निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत या आणि इतर मागण्यांसाठी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली राज्य सरकार शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचा आरोप करत या आमदारांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या

सिडको भूखंड घोटाळयाप्रकरणी आज विधानसभेत विरोधक आक्रमक झाले कोट्यावधी रुपये किमतचा हा भूखंड संबंधित विकसकाला अत्यल्प रकमेत विकल्याचा आरोप विरोधकांनी केला या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली तर सरकारनं संघटित कट रचून हा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे जमीन देण्याचा अध्यादेश काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात काढलेला असून त्या आदेशानुसारच ही जमीन देण्यात आली असल्याचं सांगितलं जमीन वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असून त्यांच्या अधिकारात ही सर्व प्रक्रिया झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

आपल्यावर खोटे आरोप केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामे द्यावेत असंही ते म्हणाले

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता भाजपाने आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे ही निवडणूक चूरशीची होण्याची शक्यता आहे भाजपाकडून महादेव जानकर भाई गिरकर राम रातोळीकर रमेश पाटील आणि निलय नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज भरले या पाच जणांव्यतिरिक्त भाजपाने प्रथ्वीराज देशमूख यांनाही रिंगणात उतरवलं आहे

वजाहत मिझा यांनी तर शिवसेनेकडून अनिल परब आणि मनीषा कायंदे यांनी तसंच शेकापचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी दिली आहे

गेल्या विधानसभा निवडणुकीत युती करताना रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सहभाग देण्याचं आश्वासन भाजपने दिलं होतं त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाइला राज्यात एक मंत्रिपद आणि एक विधान परिषदेची जागा तसंच महामंडळाची पदं देण्याचे आश्वासन दिलं होतं असं आठवले यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रिपाइं ला राज्यात एक मंत्रिपद एक विधानपरिषद सदस्यत्व आणि महामंडळाची पदं मिळण्याबाबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशाची लोकशाही व्यवस्था ही प्रशासकीय व्यवस्था आणि लोक प्रतिनिधी यांच्या समन्वयातून सुरू असून ती रुजवण्यासाठी लोकशाहीचे सेवक म्हणून तरुणांनी या व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

चिनी मालावर अमेरिकेनं आयातशुल्क वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात नुकसान सोसावं लागत असल्यामुळे निर्देशांकात घसरण झाल्याचं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीला आजपासून सुरुवात होत आहे देहू इथून संत तुकाराम महाराजांची पालखी आज संध्याकाळी प्रस्थान ठेवत असून तर आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी उद्या निघेल

समाजमाध्यमांवरुन पसरणा या अफवांच्या आधारावर मुलं पळवण्याच्या संशयावरुन जमावाकडून होत असलेल्या मारहाणीच्या घटनांवर अंकृश ठेवावा असे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत देशभरात गेल्या दोन महिन्यांत अशा प्रकारच्या घटनांमध्ये वीसहून अधिक जण दगावले असून यात राज्यात धुळे जिल्ह्यातल्या घटनेतल्या पाच जणांचा समावेश आहे अशा प्रकारच्या अफवा तातडीनं ओळखून त्यांचा निकाल लावण्यासाठी उपाय योजावेत असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे संवेदनशील भाग हेरुन अपहरणाच्या तक्रारींचा मागोवा घ्यावा आणि अफवेवरुन लक्ष्य केल्या जाणा या समाजगटांमध्ये दिलासायुक्त आत्मविश्वास निर्माण करावा असंही केंद्रानं सुचवलं आहे मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धूळे जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातला मुख्य आरोपी माहरू पवार याला पोलीसांनी अटक केली आहे रविवारी ही घटना घडल्यानंतर पवार फरार झाला आणि तो नंद्रबार इथं लपला होता त्याला काल नंदूरबार इथंच अटक केली अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम रामकुमार यांनी दिली

परभणीसह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयं आणि मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता जिल्हा तसंच तालुका पातळीवर प्रशासनाला शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आलं या बंदचा बँकेच्या व्यवहारावरही परिणाम दिसून आला याच मागणीसाठी जिल्ह्यात उद्या सर्वत्र रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता इंडोनेशियन खुल्या बॅंडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधू आणि एच एस प्रणॉयनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

समीर वर्मा आणि सायना नेहवाल मात्र उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयशी ठरले उपउपांत्यपूर्व सामन्यात समीर वर्माला डेन्मार्कच्या व्ही

गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून नदीनाल्यांना पूर आला आहे खेडमध्ये जगबूडी नदीला पूर आल्यानं खेड शहरातल्या बाजारपेठेत पाणी भरलं आहे त्यामुळे दूपारी दीड वाजल्यापासून खेड ते दापोली मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून मुंबई गोवा महामार्गावरच्या पूलावर पुराचं पाणी आलं आहे त्यामुळे सायंकाळी साडेचार वाजल्यापासून पोलिसांनी वाहतूक रोखून ठेवली आहे पूराचं पाणी कमी झाल्यानंतरच ती वाहतूक सुरू होणार आहे दरम्यान जिल्ह्याच्या इतर भागातही अध्रनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत

दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे या काळात समुद्र खवळलेला असल्यानं मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही वेधशाळेनं दिला आहे काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना ट्विटरवरुन त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली गिरीश महेबरी याला मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये अटक केली वरिष्ठ पोलिस अधिका यांनी आज ही माहिती दिली केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशांवरुन पोलिसांनी धमकी आलेल्या ट्विटर खात्याच्या वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि काल रात्री उशिरा अहमदाबाद जवळ बावला इथून आरोपीला अटक केली